काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केलेल्या तयारीचा व्यापक आढावा घत्तिा

तसंच परवापासून परदधी प्रवासासंदर्भात घातलच्खा बंधनाबाबतीत आढावाही घघ्यात आला राजस्थानात इटलीहून आलखा एका जोडप्याला कोरोना विषाणुची लागण झाली आहे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्रालयानं काढलख्वा प्रवासविषयक दिलेल्या सूचनांना सर्व खासगी उपग्रह वाहिन्या आणि एफ एम रडिओ केंद्रांनी पुरधी प्रसिद्धी द्यावी असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलखीहक्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं उपायांची एक सूची जारी केली आहे त्यानुसार प्रत्येक नागरिकानं आपले हात नियमितपणे साबणानं स्वच्छ धुवावे तसंच सॅनिटायझरचाही नियमितपणे वापर करावा शिंकताना अथवा खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा जास्त दिवस ताप असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे काही उपाय या सूचित नमूद केले आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना मदत म्हणून जागतिक बँकेनं बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी बातमीदारांना ही माहिती दिली ज्या देशाला या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या देशाला जास्त निधी देण्यात येईल सर्व देशांबरोबर बँकेनं याबाबतीत संपर्क साधला आहे असंही त्यांनी सांगितलं

कोरोना संदर्भात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन त्यांनी केलं विमानतळ आणि बंदरांवर थर्मल तपासणी सुरु आहे

तीनजणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी यासाठी विरोधकांनी केलेल्या गरारोळामुळे आज सलग तिस या दिवशी राज्यसभेचं कामकाज होऊ शकलं नाही

कुठल्या नियम आणि कार्यपद्धतीअंतर्गत चर्चा करता येईल याबाबत सभागृह नेत्यांशी चर्चा केली जाईल असं नायडू यांनी सांगितलं मात्र तृणमूल काँप्रेस आणि जिर विरोधी पक्षांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली गदारोळामुळे राज्यसभा अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं

दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस तृणमूल काँग्रेस द्रमुक सपा बसपा आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली

यामधे महाराष्ट्रातील दिनेश पांड्या केरळमधले अनुप कुमार गोपी पश्चिम बंगालमधले डेव्हिड मलाकार राजस्थानमधले हरिराम कुंभावत गुजरातमधले देवेंद्र कुमार खरे कर्नाटकमधले मोहन कुमार आणि दिल्लीतले यशवंत सिंह यांचा समावेश आहे यावेळी सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि अकादमीचे प्रमुख डॉक्टर उत्तम पाचारने उपस्थित होते

राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षित आणि निरंतर प्रवास करणं शक्य व्हावं यासाठी रखिखील पूल आणि भुयारी मार्ग बांधलज्ञिणार आहस्त सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घघार नाही असं अरूणाचल प्रदर्शप्रमुख्यमंत्री पक्ती खांडू यांनी सांगितलं इटानगर इथं वार्ताहरांशी तब्रिलत होत पारदर्षक अरूणाचलच्या दिशात्रिमुवकांना नख्रासाठी कर्मचारी निवड मंडळ हा राज्य सरकारसाठी खास प्रकल्प आहा अरूणाचल प्रदृष्ककर्मचारी निवड मंडळानं घस्किल्धा कर्मचारी भरती प्रक्रियस्मोठ्या प्रमाणावर कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवर विचारलख्खा प्रश्नाला त्यांनी हउत्तिर दिलं

क्रिप्टोकरन्सी अर्थात डिजिटल चलनाबाबत सेवा पुरवायला रिझर्व्ह बँकेनं बँका आणि वित्तीय संस्थांवर प्रतिबंध घातले आहेत जम्मू कश्मीरच्या नायब राज्यपालांच खिल्लागार फारूक खान यांनी आज जम्मू इथल्या शख्खानिया इथं छोट्या सचिवालयाची आणि रोजगार संकुलाच्या इमारतीची पायाभरणी कली

रस्विधिखासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं रस्विमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं लोकसभ एका लखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली